अत्यंत मंगलमय वातावरणात आज घरोघरी लाडक्या गणरायांची प्राणप्रतिष्ठा झाली वैभवशाली परंपरा असलेल्या प्ण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवालाही आज प्रारंभ झाला गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला आज सुरुवात झाली मानाचा पहिल्या कसबा गणपती दुसरा तांबडी जोगेश्वरी तिसरा ग्रुजी तालमीचा गणपती चौथा तुळशीबागेचा आणि पाचवा केशरी वाड्याच्या गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी एक वाजेपर्यंत झाली सनई चौघडे बॅंडच्या स्वरावटीत लाडक्या बाप्पाचे पुणेकरांनी जल्लोषात स्वागत केले यंदा येरवडयाच्या खुल्या काराग्रहातल्या कैद्यांचं ढोलताशा पथक पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीचं आकर्षण ठरलं सामाजिक बांधिलकी म्हणून श्रीमंत दगडू हलवाई गणपती ट्रस्ट आणि हुतात्मा बाबू गेनू मंडळानं सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीला आर्थिक मदत दिली आहे घरोघरीही लाडक्या गणपतीची प्रतिष्ठापना मंगलमय वातावरणात करण्यात आली

गणेश भक्तांनी त्यांच्या प्रथेप्रमाणे दीड दिवस पाच दिवस दहा दिवसांनी गणेशम्रर्ती हौदातील स्वच्छ पाण्यात विसर्जित करावी असं आवाहनही पुण्याच्या गणेश मंडळांकडून करण्यात येत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक पुणे गणेशोत्सवात पहिल्या आणि अनंत चत्र्दशी म्हणजे अखेरच्या दिवसाबरोबरच आणखी दोन दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आले आहेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आपल्या अधिकारात पाचव्या आणि सातव्या दिवशीही ड्राय डे घोषित केला आहे शहरातल्या अनेक छोट्या मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या तसंच अनेक सोसायट्यांच्या गणेश विसर्जन मिरवणुका सातव्या दिवशी असतात तर बहुतेक घरगुती गणरायांचं पाचव्या दिवशी विसर्जन होतं त्यामुळेच हे दोन दिवसही ड्राय डे घोषित करण्याची मागणी गेली अनेक वर्षे होत होती

वाहतुकीच्या नियमांचं झालेलं उल्लंघन या कॅमेऱ्यांमध्ये नोंदवलं जात असल्यामुळे त्यावर आळा घालण्यासाठी याचा उपयोग होत आहे

मुळचे पुण्याचे असलेले लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी काल नवी दिल्लीत भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला लेफ्टनंट जनरल डी आंबू निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी मनोज नरवणे यांची नियुक्ती झाली आहे नरवणे यांचं शालेय शिक्षण पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत झालं आहे

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे हे आकाशवाणीच्या माजी वृत्त निवेदिका सुधा नरवणे यांचे चिरंजीव आहेत राज्य सहकारी बँक गैरव्यवहाराची चौकशी बंद करण्याचा आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे पोलीस स्वतंत्रपणे आणि निपक्षपणे या प्रकरणाची चौकशी करतील असं न्यायालयानं म्हटलं आहे

पुण्यात सुरू असलेल्या बुद्धीबळ लीग स्पर्धेत तन्मय चितळे आणि आदित्य भट यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर सेव्हन नाईटस संघानं वाडेश्वर विझार्डस संघावर आज एकतर्फी विजय मिऴवला अन्य लढतीत द बिशप्स चेक संघानं मराठा वॉरियर्सची विजयी मालिका खंडीत केली

ऋषिकेश बैंकरे आणि प्रफुल्ल बनसोडे विजयाचे शिल्पकार ठरले हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं